देशाचे औषध महानियंत्रक वी

सोमानी यांनी आज नवी दिल्ली क्विं वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली केंद्रीय औषध नियंत्रण मंडळाच्या विशेष समितीनं एक जानेवारी रोजी या लसींच्या आपत्कालीन वापराची शिफारस केली होती त्यानंतर आपण हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले एस्ट्राजेनेका आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांनी आपण तयार केलेल्या लशींच्या चाचण्यांबाबतचा अहवाल सादर केला असून त्यांना या लसींच्या नियंत्रित वापराची परवानगी दिल्याचं सोमानी यांनी सांगितलं दरम्यान कोविशील्ड ही देशाची पहिली कोरोना प्रतिबंधक लस सुरक्षित आणि प्रभावी असून येत्या काही आठवड्यांमध्ये या लसीचा वापर सुरु होईल असं सिरम स्टिट्यूट चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे

कोरोना विरुद्धच्या लढाईत हा निर्णायक टप्पा असल्याचं सांगून प्रधानमंत्र्यांनी वद्वतिनिक आणि देशवासियांचं अभिनंदन केलं भारतात बनलेल्या लसींच्या आपत्कालीन वापराची परवानगी प्रत्येक भारतीयासाठी गौरवाची गोष्ट आहे तसंच यामधून आहे आत्मनिर्भर भारताचं स्वप्नं पूर्ण करण्याच्या दिशेनं करुणा आणि सेवाभावनेनं काम करणाऱ्या वझीनिकांच्या सक्रियतेची प्रचिती मिळत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे कोरोना योध्यांनी प्रतिकूल परिस्थितीत अनेकांचे प्राण वाचवले असून ही वेळ देशाला कोरोनामुक्त करण्यासाठी परिश्रम घेणारे आरोग्य कर्मचारी वक्तीनिक पोलीस आणि सफाई कर्मचाऱ्यांसह सर्व कोरोना योध्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे स्त्री शिक्षणातूनच कुट्टंब आणि पर्यायाने समाज प्रोगामी विचारांच्या वाटेवर चालू शकतो यावर असलेल्या विश्वासामुळेच महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोघांनी त्याचं आयुष्य स्त्री शिक्षणासाठी वेचलं त्यामुळेच आज स्त्री शिक्षणात महाराष्ट्र आघाडीवर आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे सावित्रीबाई फुले यांच्या एकशे नव्वदाव्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी वर्षा या त्यांच्या निवासस्थानी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्यावेळी ते बोलत होते सावित्रीबाईंची जयंती यापुढे सावित्रीबाई फुले शिक्षण दिन म्हणून विविध उपक्रमांनी साजरा करायचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिनाच्या शुभेच्छाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या महिला शिक्षणासाठी आयुष्य वेचलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती दरवर्षी केंद्र सरकारनं महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करावी अशी मागणी आपण करणार असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सातारा जिल्ह्यातल्या नायगाव आज केली यावेळी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले उपस्थित होते जिल्हा प्रशासनानं आज नायगाव श्रे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन केलं

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे हेही उपस्थित होते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध संस्था शासकीय कार्यालयं आणिन आस्थापना याठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आलं सावंतवाडीच्या महिला बालविकास समितीच्या अंकुर महिला वस्तीगृहातदेखील आज सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी तिथल्या बालिकांना कपडे आणि खाऊचं वाटप करण्यात आलं याप्रसंगी महिला बालविकास समितीच्या अध्यक्ष रेश्मा पठाण पुनम वाडकर वृषाली सावंत उपस्थित होत्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने लातूर जिल्ह्याच्या पर्यावरण रक्षणाकरता अविरत झटत असलेल्या सावित्रीच्या लेकींचा म्हणजेच ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सन्माननीय महिला सदस्यांचा लातूर महानगर पालिका उपायूक्त मंजूषा गुरमे यांच्या इस्ते सन्मानपत्र देउन गौरव करण्यात आला

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जन्मदिनी आदरांजली वाहिली सावित्रीबाई फुले यांचं शक्तणिक क्षेत्रातलं योगदान त्यांनी आचरणात आणलेली स्त्री उद्दारासाठीची मुल्ये भावी पिढीसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत असं त्या म्हणाल्या आज शाळांमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भाषणे निबंध वक्तृत्व स्पर्धा परिसंवाद आणि एकांकिकांचं आयोजन करण्यात आलं त्याचप्रमाणे सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात शाळेत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं

प्रत्येक जिल्ह्यानं तीन किंवा अधिक केंद्रांवर सराव सत्रं घेतली आहेत यामध्ये जिल्हा रुग्णालयातलं अथवा वद्यक्रीय महाविद्यालयातलं सार्वजनिक आरोग्य सेवाकेंद्र खासगी आरोग्य केंद्र आणि ग्रामीण किंवा शहरी आरोग्यकेंद्र यांचा समावेश होता कार्यान्वयन आणि रंगीत तालीम घेण्यासाठी सर्व राज्यं आणि जिल्हा अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं आहे

नाशिक जिल्ह्यात बागलान तालुक्यात सुटीवर आलेल्या सर्विकांनी त्यांच्या गावातल्या मुलांना शिकवून समाज सेवेचा एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला आहे लष्कराच्या मराठा रेजिमेंटचे हेमराज बागुल पंकज मोरे देविदास देवरे यशवंत मोरे सूरज मोरे सतीश मोरे गिरीश वाघ आणि तुषार मोरे या जवानांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातल्या मुलांना शिक्षणात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन बागलान पंचायत समिती शिक्षण विभागाच्या सहाय्यानं हा उपक्रम राबवला

या सर्व ठिकाणी आरोग्य खात्याचं लक्ष असून कोरोनाच्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन देखरेखीखाली ठेवलं जात असल्याचं महापालिकेनं म्हटलं आहे लातूर जिल्ह्यातल्या विविध विकास योजनांचा विभागनिहाय आढावा पालकमंत्री अमित देशमुख यांनी काल लातूरात घेतला प्रत्येक विभागाच्या योजना त्याची सद्यस्थिती त्यातील अडचणी उपलब्ध निधी आवश्यक निधी या संदर्भात यावेळी चर्चा झाली उपलब्ध निधीचा नियोजनाप्रमाणे आणि काटकसरीने वापर करून सर्व विकास योजना उत्तम दर्जा राखून वेळेत पूर्ण करायचे निर्देश देशमुख यांनी यावेळी दिले सद्य स्थिती लक्षात घेता लातूर जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग जिल्हा शल्यचिकित्सक आणि विलासराव देशमुख आरोग्य विज्ञान संस्था या विभागांना कोणत्याही निधीची कमतरता पडू देणार नाही असं पालकमंत्री देशमुख यांनी यावेळी सांगितलं

या कार्यक्रमा अंतर्गत दर वर्षी शेकडो बालकांची तपासणी आणि उपचार केले जातात आरोग्य तपासणीनंतर ज्या मुलांना हृदयाशी निगडित समस्या आहेत अशा बालकांची ट्र डी क्रि तंत्रज्ञानाद्वारे तपासणी करण्यात येते

राज्य शासनानं निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक तिकीटदर आकारणाऱ्या खाजगी बस कंपन्यानं विरोधात नागरिकांनी तक्रार करावी असं आवाहन मोटार वाहन विभागानं केला आहे

नांदेड जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून सकाळी धुई म्हणजे धुकं पसरत आहे